लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावेल

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक देशभर सभा आणि रोड शो घेत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरयानात रोहतक क्वि हिमाचल प्रदेशात मंडी क्वि तसंच पंजाबमधे होशियारपूर क्वि सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा हरियानात हिस्सार आणि चरखी दादरी कें प्रचार करणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज हिमाचल प्रदेश आणि चंदीगढमधे प्रचारसभा घेणार आहेत तर काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा उत्तर प्रदेशात प्रचार करणार आहेत मध्य प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग आज राजगड अशोक नगर आणि म्वाल्हेर शें प्रचार करणार आहेत तर जयाप्रदा आणि माजी मंत्री फग्गनसिंग कोलास्ते आज विदेशा भोपाळ गुना आणि भिंड कें प्रचारसभा घेणार आहेत मुख्यमंत्री कमलनाथ काँप्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंग विविध ठिकाणी प्रचार करणार आहेत

मध्यप्रदेशात शहाडोळ क्रिं निवडणूक प्रचारसभेत बोलताना आचारसंहितेचा कथित भंग केल्याप्रकरणी उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं आजपर्यंत मुदत दिली आहे आधी ही मुदत सात मे पर्यंत होती एक मे रोजी आयोगानं राहुल गांधी यांना याप्रकरणी नोटीस पाठवली होती त्यावर उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राहुल गांधी यांच्याकडून आल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं दिल्लीतही प्रचाराची रणधुमाळी भरात आली असून काँग्रेस भाजपा आणि आम आदमी पार्टीसह विविध राजकीय पक्षांचे नेते प्रचारसभा रोड शो तसंच दारोदार जाऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत

अतिरिक्त पोलीस महासंचालक नवदीप विर्क यांनी चंदीगढ क्वें बातमीदारांना ही माहिती दिली

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन मालकीसंदर्भातल्या वादाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे एक व्यवहार्य तोङगा काढण्यासाठी हे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश फकीर मोहम्मद ब्राहीम कलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालच्या मध्यस्थ समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई एस ए बोबडे डी वाय चंद्रचूड अशोक भूषण आणि अब्दुल नझीर या पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे मध्यस्थी प्रक्रिया एका आठवड्यात सुरू करुन त्याबाबतचा प्रगती अहवाल चार आठवड्यांत सादर करायला सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थ समितीला सांगितलं होतं ही प्रक्रिया ात्र कॅमेरा करावी आणि आठ आठवड्यांमध्ये ती पूर्ण करावी अशी सूचना न्यायालयानं या समितीला केली होती जम्मू कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलानं एका दहशतवाद्याला ठार केलं अमशीपुरा रामगिरी पट्टयात गस्त घालत असताना सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवाद्याच्या संशयित हालचाली दिसल्या त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली दहशतवाद्याला ठार केल्यानंतर त्याच्याकडचा शस्त्र साठा जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आकाशवाणीला दिली जम्मू कश्मीरमध्ये सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या एका माजी सैनिकाला सीमा सुरक्षा दलानं अटक केली आहे सीमेवर मोक्याच्या ठिकाणी काहीतरी हालचाल सुरू असल्याचं तिथं तैनात असलेल्या तुकड्यांच्या लक्षात आल्यावर या व्यक्तीला संशयास्पद स्थितीत त्यांनी ताब्यात घेतलं मोहम्मद अफझल असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानच्या शेकरगड जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्याकडे दोन मोबा ऊ फोन आणि डेटा कार्ड सापडले आणि पुढल्या चौकशीसाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे जिणच्या खाण उद्योगावर अमेरिकेनं लादलेल्या नव्या निर्बंधांचा कडक शब्दात निषेध करत जिणसोबतचा अणुकरार अबाधित ठेवण्यासाठी चर्चा करण्याचं आवाहन रशियानं केलं आहे अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांचा परिणाम जिणच्या खाण उद्योगावर होत आहे असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी जिण आणि तिर जागतिक शर्तीनी एकत्र येऊन बैठक घ्यायला हवी असं रशियानं म्हटलं आहे दरम्यान अमेरिका आणि ज्ञिण दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्वभूमीवर ज्ञिण सोबत चर्चेसाठी तयार असल्याचं अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम के लढत होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे या सामन्यातला विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार असून अंतिम फेरीत मुंबई डियन्स संघाशी त्याची लढत होईल

सलामीवीर हॅले मॅथ्यूज आणि शेफाली वर्मा पहिल्या चार षटकातच बाद झाल्या या स्पर्धेत खेळणाऱ्या व्हेलॉसिटी ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोव्हाज या तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत मात्र नेट रन रेटच्या आधारावर सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी हे संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून त्यांच्यात उद्या सवाई मानसिंग स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे

त्यात आघाडीवर राहणा या सहा नेमबाजांना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल या स्पर्धेत टोकियो ििंग पुढच्या वर्षी होणा या ऑलिंपिक साठी दोन जागांचा कोटा निश्वित होणार आहे

वादळाचा मोठा तडाखा बसलेल्या पुरी खुर्दा जगतसिंहपुर केंद्रापड़ा आणि कटक िक्रें सातशेहून अधिक वैद्यकीय मदत शिबिरं कार्यरत आहेत चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीनं सरकार आवश्यक पावलं उचलत असून यासाठी गाव कल्याण समित्यांची मदत घेतली जात आहे दरम्यान फानी चक्रीवादळानंतर उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे ओदिशातल्या पश्चिम भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे ओदिशात काही ठिकाणी पुढचे काही दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा शिवारा भुवनेश्वरच्या हवामान विभागानं दिला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्यासंदर्भात आशा कायम ठेवली आहे चिनी वस्तूंवर शेकडो अब्ज रुपयाचं आयातशुल्क अमरिकेनं लादल्याच्या पार्शभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जीन पिंग यांचं पत्र मिळाल्याचं सांगत जीन पिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली